भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीला आज नवी दिल्लीत सुरवात झांली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या बैठकीचं उद्घाटन केलं यावेळी अमित शहा यांनी ही घोषणा करतांना अजेय भाजपाचा नारा दिला आणि संकल्पाच्या एकत्रित शक्तीला कुणीही पराभूत करु शकत नाही असं सांगितलं या बैठकीला राष्ट्रीय आणि सर्व राज्यातल्या कार्यकारीणीच्या सदस्यांसह जेष्ठ नेते लालकृष्णं अडवाणी केंद्रीय मंत्री अरुण जेटली राजनाथ सिंग सुषमा स्वराज नितीन गडकरी उपस्थित आहेत

प्रधांनमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणानं उद्या या बैठकीचा समारोप होईल झपाट्यानं विकास होत असलेल्या सेवा क्षेत्राचा समावेश कौशल्य विकास योजनांमध्ये करुन त्यासाठी राज्यात लॉजिस्टिक पार्क उभारण्याची योजना आहे आणि या पार्कसाठी एमआयडीसीमध्ये भूखंड राखीव ठेवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली तरूणांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग विभागानं बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा नवी मुंबईत वाशी इथं आज आयोजित केला होता त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत होते

त्यानंतर गट आणि गण रचना अंतिम करण्यात येणार आहे

हे राज्यमंत्रीपद रिपाई चे राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश महातेकर आणि प्रदेशाध्यक्ष मुकेश धुलकर यांना सहा महिन्यांसाठी विभागून देण्यात यावं अशी शिफारस आपण करणांर असल्याचही ते म्हणांले गणेशोत्सवापूर्वीच मुंबई गोवा महामार्गाची दुरुस्ती होणार असल्यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होणार नाही असा विक्षास राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे सिंधुद्ग जिल्ह्यातल्या मुंबई गोवा महामार्गांची पाहणी केल्यानंतर ते सावंतवाडी इथं आज पत्रकार परिषदेत बोलत होते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं चौपदरीकरणसुद्धा पुढील वर्षी मे पर्यत पूर्ण होईलअसंही त्यांनी सांगितलं धनगर समाज आरक्षण सोलापूर विद्यापीठ नामांतर तसंच आरक्षण मागणीसाठी झालेल्या आंदोलनातल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जात आहे असं इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री तसंच अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितलं चौंडी इथं पुण्यश्नोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते नुकताच टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अहवालही आला असून धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न संवैधानिक पद्धतीनं सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे असंही शिंदे म्हणाले भारतीय वायुदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर के धीर यांनी आज पुण्याच्या हवाईतळाला भेट दिली त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी निलीमा धीर या होत्या पुणे हवाईतळावर एअर कमांडर सुरेंद्र नायर यांनी त्यांचं स्वागत केलं अनेक पदकांनी सन्मानित आर के धीर आपल्या निरोप समारभाआधी इथं आले असून यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला राज्य तलाठी संघाच्या हिंगोली जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे जिल्हाअध्यक्षपदी विनोद ठाकरे तर सचिवपदी विनायक किन्होळकर यांची निवड करण्यात झाली आहे नियमित कर्जफेड करूनही अडचणीत सापडलेल्या शेतक यांना पीक कर्ज न मिळणं ठेवीदारांच्या हक्काचे पैसे अडचणीच्या काळात न मिळणं पैसे काढून देण्यासाठी बँक कर्मचा यांकडून होणारी पैशांची मागणी अशा विविध तक्रारी करत जिल्हा मध्यवर्ती बॅंकैच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी संचालक मंडळाला आज धारेवर धरलं त्यावर बॅंकैनं राज्य बॅंकै आणि नाबार्डकडे सहाशे कोटी कर्जाचा प्रस्ताव पाठविला असून राज्य बॅंकैनं सकारात्मकता दर्शविल्यानं लवकरच शेतक यांना कर्ज पुरवठा करण्याची ग्वाही अध्यक्षांना यांनी दिली नागपूर कोच्चि आणिं अहमदाबाद शहरातलं वायू प्रदूषण घटवण्याच्या कामात फ्रान्स भारताला मदत करणार आहे यासंबधी दोन्ही देशात सामजस्य करार झाला असल्याच गृहबाधणी आणि नगरविकास मंत्रालयानं म्हटलं आहे मोबिलाईज युवर सिटीज या कार्यक्रमाअंतर्गत नागपूर कोच्चि आणिं अहमदाबाद या तीन शहरातलं कार्बन वायूचं उत्सर्जन कमी करणं तसंच वाहतूक धोरणांत सुधारणां करण्यासाठी फ्रान्सची मदत घेतली जाणार आहे या तीन शहरात प्रायोगिक तत्वावर हा कार्यक्रम राबवला जाणार असून केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पूरी आणि भारतातले फ्रान्सचे राजदूत एलेक्झांडर जिग्लेर यांच्या उपस्थित या करारावर स्वाक्षं या झाल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे औद्योगिक वसाहतीत एका कारखान्याला आज सकाळी आग लागून मोठं नुकसान झालं पोटॅशियम परमँगनेट तयार करणाऱ्या या कारखान्यात विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत प्लास्टिकची पिंपं आणि सुमारे सत्तर टन पोटॅशियम परमँगनेट जळून खाक झालं लोटे अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली मात्र कुणीही कामगार जखमी झाला नसल्याचं कारखान्याच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केलं अहमदनगर जिल्ह्यात कर्जत इथल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकाच्या पुनर्बांधणी कामाचा आरंभ नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते आज झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून येत्या आठवड्यात त्याचं काम सुरु होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं कुठल्याही आंदोलनावेळी या बसेस ना लक्ष्य करु नये असं आवाहनही शिंदे यांनी यावेळी केलं राष्ट्रीय विधी प्राधिकरण आणि धुळे जिल्हा न्यायालय यांच्या विद्यमाने आज जिल्ह्यात लोकअदालतीचं आयोजन करण्यात आलं जिल्हा न्यायालयाच्या आवारात तालुका पातळीवर न्यायप्रविष्ट आणि दाखलपूर्व प्रकरणं आपापसात समझोता करून मार्गी लावण्यासाठी या लोक अदालतीत कामकाज करण्यात येत आहे

त्यात कर्ज अपघात लग्नातील वाद कौटुंबिक वाद भूमीअधिग्रहण अशा प्रकरणांचा समावेश आहे लातूर जिल्ह्यातील दर्गम आणि ग्रामीण भागातील दिव्यांगांना वैद्यकीय प्रमाणपत्र काढण्यासाठी आणि शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी तालुका स्तरावर शिबीरांचं आयोजन करा अशा स्पष्ट सूचना जिलह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिल्या आहेत दिव्यांगत्वाचं वैद्यकीय प्रमाणपत्र न मिळण्याचं प्रमाण शून्य टक्क्यावर आणण्यासाठी विशेष मोहिम राबवा असे आदेशही त्यांनी दिले संवेदना दिव्यांग अभियाना अंतर्गत लातूरच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते दक्षिण कोरीयात चँगवोन इथं सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अंक्र मित्तलनं आज प्रुषाच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावलं

अंकरनं मोहम्मद असब आणि शार्दूल विहान यांच्या साथीनं सांघिक प्रकारातही भारताला कांस्य पदक मिळवून दिलं

पहिले आठ जण अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात स्पर्धेच्या आज सातव्या दिवस अखेर सात सुवर्ण सात रौप्य आणि सहा कांस्य पदकांसह एकूण वीस पदक मिळवत भारत दुसऱ्या स्थानावर आहे कोरीया प्रथम तर चीन तिसऱ्या स्थानावर आहेत जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या इतिहासातली ही भारताची आजवरची सर्वोत्तम कामगिरी असून पुढच्या ऑलिम्पिकसाठी भारतानं दोन जागाही पक्क्या केल्या आहेत

लातूर जिल्ह्याच्या कुस्तीसाठी लागणारी मॅट यापूढे शासन पुरवणार असल्याची घोषणा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली आहे सुष्टी वेलफेअर सोसायटी आणि लातूर कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लातूर कुस्ती महोत्सवाचं उद्घाटन टाऊन हॉल मैदानावर केल्यानंतर ते आज बोलत होते कुस्ती मध्ये लातूर जिल्हयाची ओळख निलंगा तालुक्यातले मुदगडचे दिवंगत पहिलवान हरिशचंद्र बिराजदार यांनी देशपातळीवर केली आहे

दक्षिण कोकणात बहतेक ठिकाणी उत्तर कोकणात अनेक ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड़यात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या पाऊस पडेल किंवा पावसाच्या सरी कोसळतील मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये एक ते दोन टप्प्यात हलका पाऊस किंवा पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे